राज्यात भाजप प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्याला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेल तर राज्यात त्याविरुद्ध सुरु असलेली आंदोलनं थांबवून कायद्याची अंमलबजावणी त्यांनी करावी अशी मागणीही पाटील यांनी केली सरकारची कोणतीही योजना रद्द करायला आमची हरकत नाही पण त्याजागी पर्यायी योजना सुरु व्हायला हवी त्याचबरोबर कोणतीही चौकशी करायची असल्यास ती ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावी अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली एल्गार प्रकरणातले एक संशयित आरोपी मिलिंद तेलतुंबडे हे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य असून भूमिगत नक्षलवादी अरुण भेलके हा त्यांचा साथीदार असल्याची साक्ष शरण आलेला नक्षलवादी गोपी उर्फ़ निरंगीसाय दरबारी यानं आज पुणे न्यायालयात दिली गोपी शरण आल्यापासून पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे पोलिस सांगतात त्याप्रमाणे तो साक्ष देत असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकिल रोहन नहार यांनी केला

ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांच्या मदतीसाठी एक खिडकी योजनेचं उदघाटन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन

यावेळी अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले उपस्थित होते या एक खिडकी योजनेमध्ये बलात्कारपीडित महिला तसंच लैंगिक अत्याचार आणि असिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना वैद्यकीय सल्ला समुपदेशन अर्थसाह्य आणि कायदेशीर सल्ला त्याच बरोबर पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ अजय चंदनवाले यांनी दिली भविष्यात साखर निर्मितीसाठी ऊसाला पर्याय म्हणून शर्कराकंद या प्ररक पिकाचा वापर करण्याच्या दृष्टीनं वसंतदादा साखर संस्थेत नव्यानं संशोधन सुरु झालं आहे सध्या अनेक साखर कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध झालेला नाही आणि उसाला आवश्यक असणारे मुबलक पाणी भविष्यात मिळू शकणार नाही हे लक्षात घेऊनच पर्यायी पीक म्हणून शर्कराकंद आणि बिट याकडे पाहिलं जात आहे पुरंदर तालुक्यात होणा या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियोजित जागेबद्दल लवकरच संबंधितांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

श्री ब्रह्मचैतन्य सेवा मंडळातर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं

तत्पूर्वी काल महाराजांच्या चांदीच्या पादकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर पुरुष उप कनिष्ठ गटाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा सुरु आहे आज झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात कोल्हापुर नांदेड पुणे आणि सातारा या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला

तुषार दुर्गे आणि जय काळे यांनी विजयी गोल केले म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंक्लात स़रू असलेल्या टाटा ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आज दुहेरीमध्ये भारताच्या खेळाडूंनी आश्वासक खेळी केली लिएंडर पेसनं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्य एबडनच्या साथीत तर राजक्मार रामनाथन आणि पुरव राजा जोड्यांनी उपांत्यपुर्व फेरी गाठली बीड इथं आज क्मार गटाची राज्यस्तरीय कबड्डी आणि निवड चाचणी स्पर्धेंची अंतिम फेरी पार पडली मुलींच्या गटात पुणे संघानं अजिंक्यपद पटकावलं